सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आंतर कार्यक्षमता वाढविणं तसंच परस्परांतील सामंजस्य विकसित करणं हे या सरावाचं उद्दीष्ट होतं मित्रराष्ट्रांसोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी आणि भारतीय सैन्यदलात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी वेगवेगळ्या देशांसोबत परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून युद्धसराव अभ्यास सुरू केला आहे

कान्दाविक्री भारतीय राष्ट्रीय कृषी पणन महासंघ अर्थात नाफेडकडून पुरेशा कांद्याचा पुरवठा न झाल्यानं स्वस्त धान्य दुकानातून किफायतशीर दरानं कांदा विक्री करण्याच्या योजनेला राज्यात खीळ बसली आहे पुरवठा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांना रेशनवर अल्प दरात कांदा विक्री करण्याची सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आली होती

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी विमानतळ प्राधिकरणाचे आभार मानले

सरकारी शाळांमधील विदयार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आणि पोषणमूल्य असलेलं अन्न शाळेतूनच उपलब्ध व्हावं हा या योजनेमागचा प्रमुख हेतू असल्याचं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शाळांकडूनच प्रस्ताव मागवण्यात आले होते आणि ज्या शाळांमध्ये स्वयंपाकघर बाग तयार करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा शाळांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत या बागांच्या माध्यमातून शाळेच्या आवारातच भाजीपाला आणि काही फळं पिकवली जाणार असून शाळेतील माध्यान्ह भोजनात त्यांचा वापर केला जाणार आहे

सभा पूणे महापालिकेच्या विविध निविदांमध्ये दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आज मुख्य सभेत आंदोलन करुन चौकशीची मागणी केली

आंदोलन केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ पूणे शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आज प्रण्यात गुडलक चौकात आंदोलन करण्यात आलं शहराध्यक्ष रमेश बागवे महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी पक्षाचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

निधन आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दादाराम मल्हारराव रणपिसे यांचं काल पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं

पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांचे ते वडील होते

उद्या दिवसभर आकाश निरभ्र राहील